हात आणि तोंड स्वच्छ ठेवा

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी काल रात्री पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली टाळेबंदीच्या नियमात राज्यस्तरावरुन काही बदल करण्यात आले असून या बदलाची सूचना मिळेपर्यंत प्रधान सचिव आणि पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांनुसार टाळेबंदी रद्द करत असल्याचं ते म्हणाले जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रादर्भावामुळे जिल्हा प्रशासनानं नऊ एप्रिलपर्यंत टाळेबंदी जाहीर केली होती मात्र या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध होत होता जिल्ह्यात आतापर्यंत नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य केलं याप्रढेही असंच सहकार्य मिळावं अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली जिल्ह्यात अंशत टाळेबंदीचे नियम कायम राहणार आहेत त्यामुळे रात्री आठ वाजेपर्यंतच दुकान सुरु ठेवता येतील जमावबदीही कायम आहे दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाचं खासदार इम्तियाज जलिल यांनी स्वागत केलं आहे टाळेबंदीमुळे गोरगरीबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत असल्याचं सांगत त्यांनी टाळेबंदीला विरोध दर्शवला होता टाळेबंदीविरोधात जलिल यांनी आज प्कारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं सांगितलं कोरोना विषाणू अजून पूर्णपणे संपलेला नाही त्यामुळे नागरीकांनी मास्क वापरण्यासह इतर नियमांचं पालन करण्याचं आवाहन खासदार जलिल यांनी केलं आहे

या शहरांमध्ये औरंगाबाद नांदेडबरोबरच अहमदनगर पुणे नाशिक ठाणे मुंबई आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे

कोविन संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या किंवा द्पारी तीन वाजेनंतर नजिकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन ओळखपत्र दाखवणाऱ्या नागरिकांना कोविड लस दिली जाणार आहे

बीड जिल्ह्यात कोविड प्रतिबंध तसंच बाधितांवर उपचारासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वोतोपरीने उपाययोजना करण्यात येत आहेत मात्र गृह विलगीकरणातल्या रुग्णांनी कोविडचे नियम पाळावेत असं आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केलं आहे ते म्हणाले होम आयसोलेशन आपण देतोय पण होम आयसोलेशनचे लोकं आपले नियम पाळत नाही असे दिसतय त्यांना आम्ही कडक सूचना दिल्या आहेत

पण जर होम आयसोलेशच्या लोकांनी काळजी घेतली तर निदान कुटुंबातल्या लोकांना तरी कोरोनापासून आपल्याला बचाव करता येईल आणि संख्या आपली वाढणार नाही तर माझी कळकळीची विनंती आहे जनतेला की आपल्यातणं जर उस्फुर्तपणे प्रतिसाद आला तर प्रशासनावर विनाकारणचा ताण येणार नाही

येत्या पाच एप्रिलनंतर कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी कोविड तपासणी केल्याशिवाय कार्यालयात येणार नाहीत याची सर्व बँक शाखाप्रमुख तसंच खाजगी कार्यालय प्रम्खांनी दक्षता घ्यावी असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती संस्था अथवा समूह यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे

चव्हाण यांनी काल नांदेड इथं वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीमवर बैठक घेतली या बैठकीत बोलताना चव्हाण यांनी कोविड बाधितांवर उपचारासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही दिली डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणखी दोनशे रुग्णखाटा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली

ऑक्सीजनचे उत्पादन अनेक पटीने वाढवण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गुहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश कैलाश चांदीवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे सहा महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत

साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा सरस्वती सन्मान यंदा ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना जाहीर झाला आहे

दिल्लीच्या के

उमेदीच्या काळात लिंबाळे यांनी सोलापूर आकाशवाणी केंद्रात उद्घोषक म्हणून काम केलं आहे

नगरपालिकेच्या काल झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली

आर सिटी चाचणी करता सीटी स्कॅनचं जादा शुल्क आकारणाऱ्यांविरूध्द कठोर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत

यासंदर्भात दाखल तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही सूचना केली आहे दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाळसाळे यांनी काल परभणी शहरात विविध कोविड केंद्रांना भेटी देऊन वैद्यकीय उपचार सुविधा आणि इतर व्यवस्थेचा आढावा घेऊन आवश्यक निर्देश दिले टाकळी कुंभकर्ण ग्रामपंचायतीत ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण कार्यक्रम टाकसाळे यांच्या मार्गदर्शनात काल घेण्यात आला ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण करून घेण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन टाकसाळे यांनी यावेळी केलं

उस्मानाबाद इथल्या वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर हे आंदोलन करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या बीड तालुक्यातल्या श्री क्षेत्र रामगडाचे मठाधिपती हरिभक्तपरायण महंत लक्ष्मण महाराज रामगडकर यांचं काल निधन झालं